मैत्री निभावताना भारत नफ्या तोट्याचा विचार करत नाही पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवं शैक्षणिक धोरण क्रांतीकारक बदल घडवेल मनूष्यबळ विकास मंत्र्यांचा विश्वास

भारत चीन सीमेवरील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अद्याप अपूर्ण

मक्केमध्ये केवळ हजार यात्रेकरूंच्या उपस्थितीत हज यात्रा सुरू

बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आसामातल्या स्थितीत संथ गतीनं स्धारणा मॉरीशस् भारताचे मित्र राष्ट्रांशी असलेले संबंध परस्पर विश्वास आणि विकासावर आधारित आहेत आणि हे संबंध निभावताना भारत कधीही नफ्या तोट्याचा विचार करत नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं मॉरीशसमधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पोर्ट लुई इथली ही नवी इमारत आपल्या सहकार्य आणि सामायिक मूल्यांचं प्रतीक आहे अशा शब्दांत मोदी यांनी या घटनेचा गौरव केला दोन्ही देशातील मान्यवर आणि कायदेतज्ज्ञ यावेळी उपस्थित होते

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीची उभारणी या प्रकल्पातील एक भाग आहे रमेश पोखरीयाल निशंक देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शालेय आणि उच्च शिक्षण व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवून आणेल असा विश्वास मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी व्यक्त केला आहे प्रत्येक मुलासाठी संधीची दारं खुली करणं हा या धोरणामागचा उद्देश असल्याचं निशंक यांनी आज आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं सहाव्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यामध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यावर भर असेल त्यामुळे बारावीपर्यंत त्यांच्यात आवश्यक कौशल्यांचा विकास झालेला असेल उच्चशिक्षणात आंतरशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यानं विद्यार्थी आपल्या आवडीच्या विषयातलं उच्चशिक्षण घेऊ शकतील असं ते म्हणाले नव्या धोरणानुसार उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे

संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशनची स्थापना करण्यात येईल असं ते म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणामुळे नवभारताच्या उभारणिला गती मिळेल असा विश्वास पोखरियाल यांनी या मुलाखती दरम्यान व्यक्त केला

रुग्ण बरे होण्याचा वाढता दर आणि घटता मृत्यूदर ही कोविड विरुद्धच्या आपल्या लढ्याच्या यशाची ठळक उदाहरणं आहेत असं प्रतिपादन आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे

लडाख हिमालयाच्या कुशीत वसलेला केंद्रशासित प्रदेश लडाख विरळ लोकसंख्या असलेल्या या प्रदेशातील नागरीकांना आरोग्यविषयक अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या रूपाने जणू इथल्या नागरिकांना नवसंजीवनी मिळाली आहे याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

ज्या नागरीकांचा मागील जनगणनेत समावेश नव्हता अशांना पंतप्रधानाच्या विशेष सूचनेवरून या योजनेत सहभागी करून घेण्यात आलं आहे प्रदेशातील दहा रुग्णालयातून या योजनेंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येते केवळ गोल्डन कार्ड दाखवून रुग्णांना रुग्णालयात भरती करून घेण्यात येते या योजनेमुळे दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना देखील आपल्या दाराशीच आणि ते देखील अल्प खर्चात आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी लेह हून रमेश चंद्र यांच्यासह पुण्याहून सविता म्हसकर

आयोगानं रेडक्रॉससाठी खास द्विस्तरीय मास्क तयार केले असून ऑगस्ट महिन्यात ते त्याच्या सुपूर्द केले जातील असं खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी आज दिल्लीत सांगितलं भारत चीन भारत चीन सीमेवरील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज स्पष्ट केलं ही प्रक्रिया प्रगतिपथावर असून लवकरच दोन्ही देशांमध्ये कमांडर पातळीवरील चर्चेची पुढची फेरी लवकरच होईल असं या मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी आज दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं दोन्ही देशांमधील चांगल्या संबधांसाठी सीमेवर शांतता गरजेची आहे हे लक्षात घेऊन चीननं या आधीच्या बैठकांमध्ये ठरल्यानुसार सैन्य माघारीच्या दिशेनं आवश्यक पावलं उचलावीत अशी भारताची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले हज् सौदी अरेबियामध्ये पाच दिवसांच्या पारंपरिक हज यात्रेला आज सुरुवात झाली कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियामध्ये केवळ एक हजार भाविक हज यात्रा करत आहेत

या वर्षी हज यात्रेकरूना पाठवू नये अशी विनंती सौदी प्रशासनानं भारताला केली होती त्यानुसार हज यात्रेकरूंना न पाठवण्याचा निर्णय घेतला गेला गेल्या वर्षी सुमारे दोन लाख भारतीयांनी हज यात्रा केली होती हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज मंत्रीमंडळ विस्तार केला सुखराम चौधरी राकेश पठाणिया आणि राजिंदर गर्ग यांची कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून वर्णी लागली आहे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी या तिघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राजस्थान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी राजस्थान विधानसभेचं अधिवेशन घेण्यास मंजुरी दिली आहे

पियष गोयल येत्या दोन वर्षात ऑप्टिक फायबरचं जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं भारतीय व्यापार आणि उद्योग महासंघाच्या वतीनं आयोजित आत्मनिर्भर भारतासाठी व्यवसाय सुलभतेच्या दिशेनं वाटचाल या विषयावरील परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उद्योग व्यवसायांसाठी एक खिडकी योजना लवकरच निश्वितपणे पूर्णत्वाला जाईल असा निर्वाळा त्यांनी या अंकीकृत परिषदेत दिला डिझेल दिल्लीत डिझेल स्वस्त होणार आहे

उपराष्ट्रपती राज्यसभा सचिवालयासाठी मंजूर करण्यात आलेली दिल्लीतल्या आर के पुरम भागातली जमीन हस्तांतरित करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आज नाराजी व्यक्त केली ही जागा अतिक्रमणमुक्त करून लवकरात लवकर हस्तांतरित करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याचे निर्देश त्यांनी या संदर्भातील आढावा बैठकीत नगरविकास सचिवांना दिले हल्ला जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दर्बगाम इथं दहशतवाद्यांनी आज दुपारी लष्करी छावणीवर हल्ला केला जवानांनी प्रत्युत्तर दिल्यावर दहशतवादी पळून गेले हल्ल्यात कोणीही जखमी झालेल नाही जवान परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत कर्नाटक मेट्रो बंगळुरूमध्ये मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचा कोनशीला समारंभ आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांच्या हस्ते झाला

दरभंगा गोपाळगंज सारन समस्तीपूर आणि सीतामढी हे जिल्हे पाण्याखाली आहेत

पुरामुळे मदत केंद्रात आसरा घेतलेल्या सर्वांची एटीजेन चाचण्या करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत

आसाम आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी लखीमपुर आणि धेमाजी या पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेतला दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली

सर्व पूरग्रस्तांना नियमानुसार भरपाई दिली जाईल असं आसामचे मदत आणि पुनर्वसन मंत्री जगन मोहन यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं हुवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तराखंड हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान बिहार झारखंड मध्यप्रदेश दक्षिण गुजरात छत्तीसगड आणि आंध्र प्रदेसाच्या उत्तर किनारपट्टीवर उद्या पहाटेपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे

तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो उद्या कोकण आणि मराठवाड्यात सर्वत्र मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे